अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेला तसंच प्राप्तिकर लोकपाल आणि अप्रत्यक्ष कर लोकपाल संस्था बंद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे प्रसार भारतीच्या प्रसारणविषयक पायाभूत सुविधा आणि जाळ्याचा विकास करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं मंजूरी दिली आहे या योजनेसाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे रिझर्व बँकेच्या वित्त धोरणाचा चालू आर्थिक वर्षातला सहावा द्वैमासिक आढावा आज जाहीर होणार आहे शक्तीकांत दास यांची रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरपदावर नियुक्ती झाल्यानंतर तसंच अंतरिम अर्थसंकल्पानंतर जाहीर होणारा हा पहिला वित्तधोरण आढावा आहे

रिझर्व बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार सुरु होताच दीडशे अंकांनी वधारला

केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात इंडिया साईझ या प्रकल्पाची सुरुवात केली

तयार वस्त्रोद्योगासाठी भारतीय मानक ठरवणारा हा प्रकल्प अमेरिका आणि इंग्लंडच्या मानक आकाराच्या धर्तीवर आहे तयार वस्त्र उत्पादक आणि ग्राहकांना याचा फायदा होईलअसं इराणी यांनी सांगितलं

नागपूरमध्ये जामठा इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज शेवटच्या दिवशी विदर्भाचा संघ सलग दुसऱ्या रणजी विजेतेपदाकडे वाटचाल करत आहे

त्यामुळे शेवटचे तीन गडी बाकी असून फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर शंभर पेक्षा जास्त धावा करण्याचं सौराष्ट्रासमोर आव्हान आहे चेन्नईमध्ये सुरू असलेल्या एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश गुणेश्वरन साकेत मायनेनी अर्जुन खाडे आणि शशी कुमार या चार भारतीयांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे दुहेरीतही भारतीयांची आगेकूच सुरु आहे